गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तूलनेत हे प्रमाण बरंच अधिक आहे किरकोळ कर्जांमधील वाढींमुळे बँकांद्वारे होणाऱ्या पत पुरवठ्यात वाढ झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलानं प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या प्रशिक्षण कमांडरला पकडलं आहे माहिती मिळाल्यावरुन मोहम्मद रशिदला बस्ती रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री या दलानं अटक केली पोलिसांनी त्याच्याकडून राष्ट्रविरोधी कागदपत्र बनावट आधार कार्ड आणि मोबाईल फोन जप्त केला विशिष्ट समुदायातील युवकांना भडकावून त्यांना शारीरिक तसंच शस्त्रांचं प्रशिक्षण देणं आणि देशाच्या कोणत्याही भागात हल्ले घडवून आणण्याचा आपला मुख्य हेतु होता असं रशीदनं पोलिसांना सांगितलं

नावनोंदणी करायचा कालचा शेवटचा दिवस होता देशातील विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत ची भीती आणि तणाव दूर करून आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला समोर जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान मोदी दरवर्षी हा उपक्रम घेत आहेत यावर्षी होणारा कार्यक्रम चौथा आहे आणि तो आभासी माध्यमातून होणार आहे

या कार्यक्रमासाठी निवड झालेल्या प्रत्येकाला परीक्षा पे चर्चा कीट आणि प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे तर प्रश्न विचारणाऱ्या काही निवडक जणांना पंतप्रधानांच्या सही असलेलं त्यांचं विशेष छायाचित्रंही भेट दिलं जाणार आहे

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि मनसूख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी वाझे यांची शनिवारी चौकशी केल्यानंतर तपास संस्थेनं त्यांना अटक केली होती

निधन गोव्यातील सुप्रसिद्ध चित्रकार लक्ष्मण पै यांचं आज गोव्यात निधन झालं

चित्रकला क्षेत्रातील त्यांच्या असामान्य कार्तुत्वाबद्दल लक्ष्मण पै यांना पद्मभूषणसह ललित कला अकादमी नेहरू पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ही त्यांनी काम केलं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांसह अनेक मान्यवर नेत्यांनी लक्ष्मण पै यांच्या निधना बद्दल तीव्र दुःख व्यक्त केल आहे गोव्याने आज आपल एक अनमोल रत्न गमावलं आहे पै याचं चित्रकलेतील योगदान सदैव स्मरणात राहील असं मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या शोक संदेशात म्हटल आहे

श्रमिक पत्रकारांच्या चळवळीतही बोधनकर सुरूवातीपासूनच सक्रिय राहिले होते प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे ते सदस्यही होते विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्या वतीनं ज्येष्ठ लेखक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बोधनकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

ईशान किशनला सामनावीराचा बहुमान मिळाला

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोनाविरुद्धचा लढा दिवसेंदिवस अधिकच गंभीर होताना दिसत आहे त्यामुळे स्वच्छतेच्या नियमांचं पालन अधिकच काटेकोरपणे करण्याला पर्याय नाही वारंवार हात निर्जंतुक करा गर्दी करण आणि गर्दीत जाण टाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार